पूणे पिंपरी चिंचवडआणि जिल्ह्यातील कोरोनाच्या वाढत्या प्रादूर्भावाचा आढावा एका बैठकीत घेतल्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला

शहरातील लसीकरण केंद्रांची संख्या द्प्पट केली जाणार असून त्यासाठी आवश्यक तेवढ्या लसींची मागणी केंद्र सरकारने पूर्ण करावी अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली त्यासंदर्भात केंद्रीय मंत्रीप्रकाश जावडेकर यांच्याशी चर्चा झाली असून केंद्राकडून आवश्यक ते सर्व सहकार्य करण्याची तयारी त्यांनी दर्शवल्याचं पवार म्हणाले सध्याची रात्रीची संचारबंदी यापुढील काळातही चालू राहिल

पुण्यात ऑक्सिजनची कमतरता भासू नये यादृष्टीनं नियोजन करण्यात आलं असून सर्व जम्बो रुग्णालये गरजेनुसार पूर्ण क्षमतेनं सुरु केली जातील असं पवार यांनी सांगितलं

जिल्हा परिषदेकडून आज सादर करण्यात आलेल्या साप्ताहिक अहवालातून ही माहिती समोर आली आहे

सहा महिन्यांसाठी डॉक्टर आणि नर्सेसची तातडीनं भरती करण्यात येणार असल्याचं त्या म्हणाल्या जलपर्णी शहर आणि जिल्ह्यातील नदीपात्रांमध्ये जलपर्णी वाढल्याने नद्यांचे पर्यावरण बिघडतं आणि नागरिकांच्या आरोग्यावर द्रष्परिणाम होतातत्यामुळे जलपर्णी हटविण्यासाठी तात्पुरत्या उपाययोजना करण्यापेक्षा कायमस्वरूपी तोडगा काढण आवश्यक आहे असं आमदार सिद्वार्थ शिरोळे यांनी म्हटलं आहे ही समस्या सोडविण्यासाठी वरीष्ठ प्रशासकीय अधिकाऱ्यांची व्यापक बैठक घेऊन मोठी यंत्रणा कार्यान्वित करावी अशी मागणीही शिरोळे यांनी याबाबतच्या पत्रकातून केली आहे क्रीडा अधिकारी निधन पुणे महापालिकेचे क्रीडा अधिकारी आणि नेहरू स्टेडियम व्यवस्थापक सुभाष पुरी यांचं आज हृदयविकाराने पुण्यात निधन झालं

बार्सिलोना पॅरा ऑलम्पिकमध्ये ते सहभागी झालेहोते त्यांना शिवछत्रपती पुरस्काराने गौरवण्यात आलं होतं

के एल राहुल रिषभ पंतविरत कोहली यांनी शानदार फटकेबाजी केली हवामान पूणे आणि परिसरात आज आकाश मुख्यतः निरश्र होतं

उद्याही यात फारसा बदल होणार नाही असा अंदाज पणे वेधशाळेनं वर्तवला आहे तर हा होता आजचा पुणे वृत्तांत

कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी मास्क वापरा स्वच्छता पाळा अंतर राखा आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी ऐकत रहा आकाशवाणी नमस्कार